उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ वाहनात आढळलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं वाझे यांना अटक केली आहे

दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरु आहे या चौकशीतून जे काही समोर येईल त्यानुसार राज्य सरकार आणि केंद्रसरकार कायदेशीर कारवाई करेल असं राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण वाझेंपुरतं मर्यादित नसून आणखीही काही जणांचा यात समावेश असावा अशी शंका व्यक्त केली आहे ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते एखाद्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यालाच अटक होणं ही गंभीर बाब असल्याची टीका फडणवीस यांनी केली दरम्यान वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा केंद्रीय यंत्रणेला राज्यात आणून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडल्या प्रकरणाचा तपास वाझे करत होते आणि त्यांना झालेली अटक हे राजकीय षडयंत्र असून राज्य अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही राऊत यांनी केली

ते काल सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते

सचिन वाझे यांचा मुद्दा पुढे करून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे आहे त्यामुळे कोणीही त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नसल्याचं पटोले म्हणाले विधान परिषदेवर बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांकडून विलंब केला जात असून या बाबत नियम धाब्यावर बसवले जात आहेत तरीही राज्यपाल पदाचा सन्मान राखण्याची आपली भूमिका असल्याचं त्यांनी नमुद केलं विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असून सत्तेतल्या तिनही पक्षांत त्याबाबत एकमत आहे अशी माहितीही पटोले यांनी दिली

कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशीच संसदही अस्वस्थ आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली तर चुकीचं ठरणार नाही असं पवार यांनी नमूद केलं

या पत्राची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्याना दिली आहे मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असणारा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असंही त्यांनी या पत्रात नमुद केलं

यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना राबवण्यास मंजूरी देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे

या योजनेअंतर्गत कोणीही पर्यटक वाहन चालक डिजिटल पद्धतीने अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरणाच्या परवान्यासाठी अर्ज करू शकतात

या नवीन नियमांमुळे देशांतर्गत विविध राज्यांमधल्या पर्यटनाला द्रगामी चालना मिळेल तसंच राज्य सरकारांच्या महसुलातही वाढ होईल

सर्व विद्यमान परवाने त्यांच्या वैधतेपर्यंत कायम राहतील असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

पै हे गोव्याच्या कला महाविद्यालयाचे प्राचार्य होते त्यांना नेहरु प्रस्कार ललित कला अकादमी प्रस्कारासह अनेक प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं

महाराष्ट्रातल्या तीस लाख कोटींचा व्यवसाय हाताळणाऱ्या दहा हजार पेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसंच अधिकारी या संपात सहभागी होणार असल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितलं

देशातील हा एक अनोखा उपक्रम आहे ही कागदपत्रं लवकरच प्रकाशित केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे कोविडविषयक सल्लागार डॉ

हा संसर्ग पूर्णपणे नवीन होता यासंदर्भात सर्व वैद्यकीय उपचार संबंधित कागदपत्रं एकाच खंडात ठेवली जाणार आहेत तर एक खंड सामान्य लोकांसाठी असेल यामध्ये जिल्हा तसंच विभाग स्तरावरच्या माहितीचा समावेश असेल

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच नांदेड जिल्ह्यातल्या दोन तर जालना बीड लातूर तसंच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल खाजगी तसंच शासकीय रुग्णालयातल्या रुग्णखाटांच्यां संख्येसंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

संबंधित रुग्णालयांनी या उर्वरित रुग्णखाटा लवकरात लवकर कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी दिले दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात काल नागरिक स्वयंस्फूर्तीनं टाळेबंदीमध्ये सहभागी होत असल्याचं दिसून आलं जीवनावश्यक वस्तू वगळता बहुतांश व्यवहार बंद राहिले रस्त्यावर वाहतुकही अत्यल्प होती शनिवारीही शहरवासियांनी पूर्ण टाळेबंदी अंतर्गत कडकडीत बंद पाळला होता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल वाळूज परिसतल्या कोविड केंद्राची पाहणी केली यावेळी कोविड केंद्रातला औषध साठा ऑक्सिजन साठा रुग्णखाटांची संख्या आदीची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधून मिळणाऱ्या सुविधांचाही आढावा घेतला

परभणी शहरातल्या बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्या चौका चौकात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

जिल्ह्यात लातूर महानगरपालिकेसह सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्र आणि लगतच्या तीन किलोमीटर क्षेत्रात रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असेल

धार्मिक विधींसाठी पाच व्यक्तींना तर लग्न समारंभासाठी पन्नास व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे सामाजिक जाहीर कार्यक्रम किंवा आंदोलनं यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी काल लातूर महानगरपालिका क्षेत्रात कोविड परिस्थितीचा आढावा घेतला जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती घेतली महानगरपालिका कार्यक्षेत्रात तपासणी केंद्र तसंच तपासण्यांची संख्या वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली

गणेश गौतमनं या पूर्वी विविध राज्यस्तरीय स्पर्धांत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे तो रेजिमेंटल शाळेचा विद्यार्थी आहे

लिझले ली मिगनन डू प्रीझ आणि लारा गुडऑल यांच्या अर्धशतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेनं हा सामना सहज जिंकला

तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक एक अशी बरोबरी साधली आहे दरम्यान कर्णधार विराट कोहली टी ड्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे

वडार समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महात्मा फुले वसतीगृहाचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले मेटकर सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी असत भोकर इथं आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत